प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या राजवाींत देश सुरक्षित असल्याचं केंद्रीय अर्थनंत्री अरुण जे ली यांचं प्रतिपादन येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुठल्याच राज्यात काँग्रेससोबत युती न करण्याचा बहुजन समाजपक्षानं केला पुनरुच्चार आम

वादळ प्रवण क्षेत्रातल्या निर्मनुष्य बे वर रोहिंग्याचं पुनर्वसन केल्यास नवं संक उभं ठाकेल असा संयुक्त राष्ट्रांचा बांगलादेश सरकारला इशारा आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तीकेमुळे राज्यातल्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाच्या अधिकारावर कोणताही परिणाम होणार नाही असं आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी मुकेश साहू यांनी म्हा कें आहे मतदान यादीत नाव असलेली कोणतीही व्यक्ती मतदान करू शकते त्यासाठी नोंद पुस्तिकेच्या अंतरिम मसुद्यात नाव असण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राजव ींत देश सुरक्षित आहे असं केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जे िी यांनी आपल्या फेसबुकवरील लेखात म्हा ले आहे लक्षभेदी आणि हवाई हल्ल्यांमुळे दहशतवादाच्या मुळावरच भारतानं घाव घालायला हवा या धोरणाला बळकी मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं आतंरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानची कोंडी झाली असून पारंपरिक मित्रही पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहून बचाव करु शकत नाहीत असं ते म्हणाले येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँप्रेससोबत कुठल्याही राज्यात युती करणार नसल्याचा पुनरुच्चार बहुजन समाज पक्षानं केला आहे उत्तर प्रदेशात लखनो इथं पक्षाध्यक्ष मायावती यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर पक्षानं जाहीर केलेल्या निवेदनात ही बाब स्पष्ट केली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधे झालेली बसपा आणि समाजवादी पक्षाची युती ही प्रामाणिक हेतू आणि परस्परांविषयी आदर या आधारावर झालेली असून सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी ही युती म्हणजे योग्य मिलाफ आहे असा दावा मायावती यांनी केला आहे येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रस सोबत आघाडी करण्याची शक्यता फे ाळून लावत आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही निवडणुक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे ही निवडणुक दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर लढवणार असून असा दर्जा नसल्यामुळे त्याचा फाक्रा राजधानी दिल्लीला बसत आहे असं ते आज बातमीदारांशी बोलताना म्हणाले दिल्लीतल्या एकूण सात लोकसभा जागांपैकी सहा जागांसाठी आपनं याआधीच आपले उमेदवार घोषीत केले आहेत एप्रिल ने महिन्यात होणा या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय घडमोडींना वेग आला आहे अनेक आमदारांनी पक्ष बदल केला आहे

ते जामनगरहन निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं गुजरात विधानसभेतून राजीनामा देऊन काँप्रेसचे आमदार वल्लभ धारवीया यांनी गुजरात भाजपाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला काँप्रेसच्या मनवादार उंझा हलवाद ध्रांघ्रा इथल्या आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे जसदानचे काँप्रेस आमदार कुंवरजी भावलीया यांनी गेल्या वर्षातच भाजपा प्रवेश केला महाराष्ट्रात विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाींल यांचे पुत्र सुजय विखे पार्शिल यांनी आज भाजपात प्रवेश केला मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजय यांचा भाजपात प्रवेश झाला तृणमूल काँप्रेसमधून हकालपट्टी झालेले खासदार अनुपम हजरा यांनी नवी दिल्लीत भाजपा प्रवेश केला त्याचवेळी पश्विम बंगाल विधानसभेतले आमदार दुलाल चंद्र बार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षोच आमदार खगेन मुर्मू यांनीही भाजपात प्रवेश केला काँग्रसच्या तीन आमदारांनी सत्ताधारी तेलंगण राष्ट्रसमितीत प्रवेश केला आहे असिफाबादचे अत्रम सक्कू पिनापकाचे आर कांता राव आणि नक्रेकलचे चिरुमर्ती लिंगय्या अशी त्यांची नावं आहेत उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे तत्कालीन सचीव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी नेतराम यांच्या दिल्ली आणि लखनौमधल्या सुमारे डझनभर मालमत्तांवर आयकर विभागानं आज छापे केले

तृणमूल काँप्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दुपारी कोलकाता इथं उमेदवारांच्या नावांची घोषणा केली

भारतीय प्रसारमाध्यमांचं महत्त्व हे त्यातून निर्माण होणारा महसूल आणि रोजगार निर्मितीच्या प्रमाणापेक्षा कैक पांचंनं अधिक आहे असं माहिती प्रसारण विभागाचे सचीव अमित खरे यांनी सांगितलं

लोकांमधे मत परिवर्तन घडवून देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर उचावण्याची प्रसारमाध्यमाची क्षमता खूप मोठी आहे असं ते म्हणाले भारतीय प्रसार माध्यमं आणि करमणूक क्षेत्रावर खाजगी क्षेत्राचा प्रभाव खूप मोठा असल्याचं मान्य करुन ते म्हणाले की सरकारची भूमिका नियंत्रकाची नसून उत्तेजन देण्याची आहे आत्मसंयमन हेच नियंत्रणाचं उत्तम माध्यम आहे असंही खरे यांनी सांगितलं या कार्यक्रमाला फिक्कीचे उपाध्यक्ष उदय शंकरही उपस्थित होते प्रसारमाध्यमं आणि करमणुकक्षेत्रासाठी भारत ही महत्वाची बाजारपेठ असून राष्ट्रीय हिताचे मुद्दे जाणून घेण्यात ही क्षेत्र महत्तवाची भूमिका बजावतात असं उदय शंकर यावेळी म्हणाले यंदा फेब्रवारी महिन्यात किरकोळ चलनफुंगव डोनं गेल्या चार महिन्यांतला उच्चांक गाठला

अन्नाच्या वाढलेल्या किमंतीमुळे ही वाढ झाली आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर केरळमध्ये सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीनं प्रचाराला सुरुवात केली आहे तर काँप्रेसच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवारांची नावं निश्वित करण्यासाठी युद्धपातळीवर चर्चांच्या फे या सुरु आहेत या आठवड्याच्या अखेरीला संयुक्त पुरोगामी आघाडी त्यांचा उमेदवारांची नावं जाहीर करेल अशी अपेक्षा आहे काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी उद्या केरळमध्ये निवडणुकीसाठीच्या प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात करतील भाजपा सुद्धा उमेदवारांची नावं शनिवारपर्यंत जाहीर करेल अशी चिन्हं आहेत महिलांवर लेंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तमिळनाडूतल्या पोळळची इथं चौघांविरोधात गुंडा कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे गेल्या काही वर्षांत फेसबुकच्या माध्यमांतून महिलांना फशी पाडून या चौघा आरोपींनी त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यांचे पैसेही लु ाेले जवळपास शंभर महिला या ोळीच्या बळी ठरल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे

देशाच्या कर प्रणालीत सुलभता आणण्यासाठी मोठया प्रमाणावर करविषयक बदल सुरु असल्याचं उपराष्ट्रपति एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं

अर्जेडिकाच्या उपराष्ट्राध्यक्ष श्रीमती गॉब्रियाला मिचेती या सध्या भारत दौ यावर आहेत

सईद आणि वशेलीसह इतरांवर एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर ईडीनं आर्थिक गैरव्यहार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई सुरू केली आहे हुरियत नेत्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी निधी उभारण्याचा आरोप या सर्वांवर आहे ऑल पार्शी हुरियत कान्फरन्स ही संघ जा काश्मीरप्रश्री युवावर्गासह सर्व काश्मीरी जनतेला चिथावत असल्याचंही एन आय ए च्या तपासात उघड झालं आहे

बांग्लादेश रोहिंग्याचं पूनर्वसन करु पाहत असलेलं बंगालच्या उपसागरातलं बेध हे मानवी वस्तीला लायक आहे की नाही याबाबत खात्री नसल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या म्यानामासाठी असलेल्या विशेष प्रतिनिधीनं जिनीव्हात काल मानवाधिकार परिषदेला दिली होती बांगलादेश सरकारनं मात्र आपल्या निर्णयाचं समर्थन केलं असून या प्नर्वसनामुळे निर्वासितांच्या छावण्यांमधला ताण कमी होईल असा दावा केला आहे प्रदुषणकारी म्हणून फाँके उद्योगाकडे बोध्वाखवली जातात मात्र वाहनांमुळे प्रदुषणात जास्तच भर पडत असावी याकडे सर्वोच्च न्यायालयानं लक्ष वेधलं आहे फाक्के उद्योगामुळे होणारं आणि वाहनांमुळे होणारं प्रदूषण यांचा तुलनात्मक अभ्यास करावा असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत